काल सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास द्प्पट नोंदवली गेली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असून तो आणखी कमी करावा यासाठी प्रशासनाला निर्देश दिले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम्ख यांनी दिली आहे ते आज औरंगाबादमधे कोरोना संसर्गासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकानं राज्य सरकारनं घालून दिलेल्या त्रिसूत्रीचं प्रत्येकानं पालन करायला हवं असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे

टीआरपी अर्थात टेलिव्हिजन रेटिंग पॉईटस घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषद म्हणजे बीएआरसीनं दर आठवड्याला वृत वाहिन्यांना रेटिंग देण्याचं काम तात्प्रतं स्थगित केलं आहे

यात वृतवाहिन्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही या वाहिनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी स्रु आहे कोणतंही गैरकृत्य केलं नसल्याचं रिपब्लिक टीव्हीचं म्हणणं आहे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रामदेव त्यागी यांचं आज मुंबईत प्रदिर्घ आजारानं निधन झालं

गेल्या काही दिवसांपासनं त्यांच्यावर हिंद्जा रूग्णालयात कर्करोगाचे उपचार सुरू होते

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एनएसजीचे महासंचालक म्हणून ते निवृत झाले होते

परतीच्या पावसानं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपलं असून पूर्णे जिल्ह्याला देखील त्याचा फटका बसला आहे जिल्ह्यातल्या खानोटा गावात दोन दुचाकींवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणारे चार तरुण पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून गेले आज सकाळी या चौघांपैकी तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपती प्रतिसाद दलानं शोधले आहेत सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ ताल्क्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती आहे अतिवृष्टीमुळे बऱ्याच सखल भागात पाणी साचलं आहे प्णे सोलापूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली होती बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामूळं पुढील दोन दिवस मराठवाइयासह राज्याच्या विविध भागांमधे जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे मराठवाङ्यातल्या गोदावरी खोऱ्यातली बहतेक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत अतीवृष्टीचा इशारा असल्यानं आकस्मिक पर्जन्यमानामुळे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांमधे कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या सर्व नदीकाठच्या गावांचे रहिवासी शेतकरी पर्यटक आदी जनतेनं नदीपात्रात तसंच नदीपात्राजवळ जाऊ नये वाहनधारकांनी नदीवरचे प्ल ओलांडतांना दक्षता घ्यावी असं आवाहन जलसंपदा विभागाच्या म्ख्य अभियंत्यांनी केलं आहे पैठणच्या नाथसागरातला पाण्याचा विसर्ग वाढवला आहे धरणाची आठ दारं आज अध्या फूटाऐवजी एका फ्टानं उघडली असून त्यातून चार हजार एकशे ब्याण्णव दशलक्ष घनफूट प्रतीसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडलं जात आहे सद्यस्थितीत सांडव्यात्न तेरा हजार सहाशे चोविस दशलक्ष घनफूट प्रतिसेंकद वेगानं पाण्याचा विसर्ग स्रु असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे अहमदनगर जिल्हयात अनेक ठिकाणी पावसानं कहर केला आहे सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला मात्र या पावसानं जिल्ह्यात काढणीनंतर शेतात ठेवलेली खरिप पिकं भिजून न्कसान झालं आहे कापूस आणि तूर या पिकांचंही अतोनात न्कसान झालं सांगली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस स्रू आहे

मिरज पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे टाकळी बोलवाडकडे जाणार्या नागरी वस्तीत ओढ्याचं पाणी घ्सल्याम्ळे नागरिकांचं स्थलांतर स्रु आहे उस्मानाबाद जिल्ह्यात देवगाव वडनेर शिवारात चांदणी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निम्न तेरणा आणि मांजरा धरणांतनं कधीही पाणी सोडण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्यानं नागरिकांनी नदी किंवा ओढ्यांच्या जवळ जाऊ नये असं आवाहन लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता आणि प्रशासक अभिजीत म्हेत्रे यांनी केलं आहे आता जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे ध्वळे ताल्क्यात आंबोडे इथले प्रवीण नामदेव कोळपे हे आपल्या शेतात काम करत असताना वीज पडून जखमी झाले सातारा जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून माण खटाव तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे साडे तीन फ्ट उचलून नदीत पाणी सोडलं जात आहे तारळी उरमोडी आणि धोम धरणातूनही नदीत पाणी सोडलं जात आहे पालघर जिल्ह्यात काल रात्रभर पाऊस होता सकाळी सहा वाजेपर्यंत रिपरिप होती मात्र आता उन पडलं आहे

ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह राज्याच्या किनारपट्टी भागात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं धोक्याचा केशरी बावटा फडकवला आहे रायगड जिल्ह्यासाठी आज तर मुंबईसाठी उदया धोक्याचा लाल बावटा फडकवला आहे उत्तर कोकणातही उदया मुसळधार पावसाची शक्यता आहे म्ंबईला काल रात्रभर पावसानं झोडपून काढलं विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं मुंबईच्या सखल भागात पाणी भरलं होतं मात्र आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतली

नवी मुंबई परिसरातही काल रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस सूरू होता मात्र आज सकाळपासून सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे